म्यानमामधील सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी नॅशनल लीग फॉर डेमोक्रसीला बहुमत बिहार बिहारचे नवीन मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार यांचा आज संध्याकाळी चार ते साडेचारच्या दरम्यान शपथविधी होणार आहे काल रालोआच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत नितीशकुमार यांची एकमतानं विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली त्यानंतर त्यांनी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांच्यासह सर्व आमदारांनी राज्यपाल फागु चौहान यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला अमित शहा बैठक केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी काल उच्चस्तरीय बैठक घेत दिल्लीतील कोरोना परिस्थितीचा आणि वैद्यकीय पायाभूत सुविधांचा आढावा घेतला दिल्लीत आरटी पीटीसी चाचण्यांची संख्या दुप्पट करण्याची सूचना शहा यांनी यावेळी केली कोरोना संसर्गाचा धोका अधिक असलेल्या भागांमध्ये आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआर यांच्या फिरत्या प्रयोगशाळा तैनात केल्या जाणार असल्याचं बैठकीनंतर शहा यांनी ट्विटरवर सांगितलं तसंच रुग्णालयांची क्षमताही वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून गंभीर रुग्णांसाठीच्या खाटांची संख्याही वाढवण्यास सांगण्यात आले आहे दिल्लीतली काही रुग्णालये कोविड उपचारांसाठी समर्पित ठेवण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला दिल्लीत लवकरच घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे

पाकिस्ताननं केलेल्या आरोपांना कोणताही आधार नसून त्यांनी केलेले दावे बनावट आणि कपोलकल्पित असल्याची टीका परराष्ट्र व्यवहार खात्याचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी काल पत्रकारांशी बोलताना केली पाकिस्तानच्या क्लुप्त्यांची आणि दहशतवादाला असलेल्या त्यांच्या समर्थनाची सर्व जगाला माहिती आहे पाकिस्तानचे आरोप म्हणजे भारताचा अपप्रचार करण्याचा आणखी एक निष्फळ प्रयत्न आहे असा दावा श्रीवास्तव यांनी केला पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा कारखाना बनला असल्याचं त्यांच्या नेत्यांनीही जाहीर कबूल केलं असल्याचंही श्रीवास्तव यांनी निदर्शनास आणून दिलं पाक कारवाई अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांनी गेल्या काही दिवसांत देशात सक्रीय असणाऱ्या पाकिस्तानच्या दीडशेहून अधिक दहशतवाद्यांना विविध मोहिमांमध्ये ठार मारले आहे हेलमंड आणि कंदाहार प्रांतांमध्ये ही कारवाई करण्यात आल्याचं अफगाणिस्तानच्या अंतर्गत व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते तारिक अरियन यांनी सांगितलं

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या अहवालानुसार अफगाणिस्तानात जवळपास साडे सहा हजार पाकिस्तानी दहशतवादी सक्रीय असून यातील बहुतेक जण हे तेहरिके तालिबान पाकिस्तान या संघटनेचे सदस्य आहेत म्यानमार निवडणुक म्यानमारमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी म्हणजेच एनएलडी या पक्षानं बह्मत मिळवलं आहे म्यानमारच्या केंद्रीय निवडणूक आयोगानं काल निकालांची अधिकृतरीत्या घोषणा केली म्यानमारच्या राष्ट्रीय सल्लागार असलेल्या आंग सान स्यु की यांच्या एनएलडी पक्षाचा हा सलग दुसरा विजय आहे

गेल्या निवडणुकीपेक्षा जागांमध्ये वाढ झाली असली तरी वांशिक संघर्ष असलेल्या राज्यांमध्ये एनएलडी ची विजय मिळवताना दमछाक झाली

बहीण भाऊ आणि पती पत्नींमधील विशेष नात्याचा हा उत्सव सर्वत्र साजरा केला जात आहे आजच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घ आणि आनंदी आयुष्यासाठी प्रार्थना करते भाऊही बहिणीला भेटवस्तू देतो हा सण देशाच्या वेगवेगळ्या भागात भाई दूज भर्तु द्वितीया भाई फोटा निन्गोल चाकुबा आणि भाई टीका या नावांनी साजरा केला जातो

भारतीय राजदूत विक्रम मिसरी यांनी शंभरपेक्षा अधिक राजनैतिक अधिकारी विविध संस्थांचे प्रमुख आणि परदेशी पत्रकारांना यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं या वेळी मिसरी यांनी दिवाळीचा जागतिक संदर्भ स्पष्ट केला जगभरात तसंच आसियान देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दिवाळी कशी साजरी होते याबद्दल त्यांनी माहिती दिली चीनी आणि भारतीय कलाकारांनी या वेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला संध्याकाळी नेत्रदीपक आतषबाजी करण्यात आली भारतीय पद्धतीच्या भोजनाचेही या वेळी आयोजन करण्यात आले होते

मुंबईतील बाजारपेठांमध्ये लोकांची प्रचंड गर्दी दिसून येत असून सुरक्षिततेच्या नियमांचा फज्जा उडालेला दिसत आहे यामुळे आगामी काळात गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते याची जाणीव ठेवावी असं ठाकरे यांनी म्हटलं आहे

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या असून यानिमित्त आयोजित करण्यात येणारा स्नेहमिलन हा सार्वजनिक कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आला आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजराती लोकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत सहिष्णता दिन आज आंतरराष्ट्रीय सहिष्णूता दिन आहे मानवाधिकार आणि मूलभूत स्वातंत्र्य यासाठी हा दिवस पाळला जातो जगातील विविध भागांमध्ये राहणाऱ्या वेगवेगळ्या समाजाच्या लोकांना एकत्र बांधण्याचे काम सहिष्णूतेमुळ होऊ शकते असहिष्णू वृत्तीशी लढण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे साधन आहे असं युनेस्कोचे नवी दिल्लीतील प्रमुख एरिक फाल्त यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं

दरम्यान सर्बियाचा प्रसिद्ध टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याला काल एटीपी टूर नंबर वन करंडक प्रदान करण्यात आला हा मान त्याला सहाव्यांदा मिळाला आहे

दिल्ली पाऊस राजधानी दिल्लीत काही भागात काल हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला

दिल्लीत आजही ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे हवामान देशात आज अनेक भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार जम्मू चंडीगड मसुरी कुलू शिमला हरिद्वार आणि नैनिताल इथं पावसाच्या सरी कोसळतील

दिल्लीत काल पडलेल्या पावसामुळं हवेचा दर्जा सुधारण्यास मदत झाली दरम्यान हिमाचल प्रदेशातल्या उंचीवरील भागांमध्ये काल रात्री मोठा हिमवर्षाव झाला

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार